जाईल असं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच विधानसभेत आश्वासन

यांच प्रतिपादन

बासरी वादक पं केशव गिंडे यांना जाहीर

राज्य विधीमंडळाच्या याच हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात कायदा केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं मराठा आणि धनगर समाजाला नियमान्सारच आरक्षण दिलं जाईल असं ते म्हणाले विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करण्याच्या मुद्यावर विरोधक ठाम राहीले यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली हा अहवाल तात्काळ सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली अहवाल मांडला नाही तर सभाग़हाचं कामकाज होऊ देणार नाही अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी दिला धनगर आणि म्स्लिम आरक्षणाचं विधेयक आणण्याची मागणीही त्यांनी केली दरम्यान कामकाज स्रु होण्यापूर्वी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये मराठा आरक्षणाच्या अहवालासंदर्भात बैठक झाल्याचं वृत्त आहे स्थानिक स्तरावर तातडीच्या प्रसंगी औषधे उपलब्ध व्हावी आणि रुग्णसेवेत खंड पड्न नयेत यासाठी अधिष्ठाता यांना स्थानिक औषध खरेदीचे अधिकार आहेत ही मर्यादा आता पाच हजार रुपयांवरून एक लाख रुपये प्रतिदिन इतकी वाढविण्यात आली आहे

दरम्यान राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत न्यायालयाच्या निर्देशान्सार कार्यवाही करण्यात येईल यासाठी विधी विभागाचे तसेच विधान परिषदेतील शिक्षक सदस्यांची मते जाणून घेण्यात येतील असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले आगामी दोन तीन वर्षात राज्यातील कृषीपंप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर वळविण्यात येतील त्याम्ळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होऊ शकणार आहे

गोवर रुबेला सारख्या घातक आजारांपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहीम यशस्वी करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं केले विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात गोवर रुबेला प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा श्भारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विधानपरिषद सभापती राजराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आदी यावेळी उपस्थित होते

गोवर आणि रुबेला आजारामुळे देशात दरवर्षी हजारो बालके मृत्यूमुखी पडतात आपल्या बालकांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून य्वा पिढी सुदृढ व्हावी यासाठी पालकांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या म्लांना लस द्यावी ही मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग नगरविकास विभाग महिला आणि बालकल्याण विभाग आदिवासी विकास विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांच्या समन्वयातून स्रु करण्यात आली आहे प्रत्येक विभागाने आपले योगदान देऊन मोहीम यशस्वी करावी असे आवाहन म्ख्यमंत्र्यांनी यावेळी केले राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं

केशव गिंडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबई इथं केली प्रतिवर्षी राज्य सरकारतर्फे शास्त्रीय गायन आणि वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला भारतरत्न पं भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते

यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर पं जसराज प्रभा अत्रे पं राम नारायण परवीन सुलताना आणि माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे महिला सशक्ती करणासाठी मोदी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत त्यात बेटी बचाव बेटी पढाव ही अत्यंत महत्वाची योजना आहे भारतात अनेक उत्सवांच्या वेळी स्त्रीच्या शक्ती रूपाची प्जा करण्याची प्रथा असून याच देशात मूलींना वाचवण्यासाठी मोहिम राबवावी लागणं ही द्रःखद बाब असल्याचं केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सृषमा स्वराज यांनी सांगितलं राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका आणि लक्ष्मी उपाख्य मावशी केळकर यांच्या नूतनीकृत स्मृतिशिल्पाचे लोकार्पन आज केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री स्षमा स्वराज यांच्या हस्ते नागप्रात झालं त्यावेळी त्या बोलत होत्या

देश विदेशात वास्तव्याला राहून समितीचे अखंड कार्य करणाऱ्या सेविकांचे श्रद्वास्थान असलेल्या रामनगरातील श्रीशक्तिपीठात हे शिल्प साकारले आहे राष्ट्रसेविका समितीच्या प्रम्ख संचालिका शांताक्का यांची यावेळी प्रम्ख उपस्थिती होती यावेळी मेधा नांदेडकर यांनी सूत्र संचालन केलं पश्पालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा

रुचकर चाऱ्यामध्ये भरपूर उत्पादन मिळवून देण्याची क्षमता असते हा चारा जनावरांना नियमित दिल्यास दूध उत्पादन नक्कीच वाढते भंडारा जिल्हयातील सद्यस्थिती बघता जिल्हयातील शेतकरी कमी पोषक तत्व असलेले तणीस पाळीव जनावरांसाठी चारा म्हणून वापरतात त्यामुळे जनावरांना योग्य ती पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात मिळत नाहीत त्याचा परिणाम जनावरांच्या प्रजनन आणि पैदास क्षमता द्ध उत्पादन शरीर वाढ आणि प्रतिकार क्षमतेवर होतो पर्यायाने शेतकऱ्यांचा तोटा होतो

यासाठी पश्संवर्धन उपाय्क्त डॉ सतीश राजू आणि पश्संवर्धन अधिकारी डॉ नितीन फुके यांनी पुढाकार घेतला आहे पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला असून नैसर्गिक संकटांमुळे पिकाची हानी झाल्यास त्यासाठी न्कसान भरपाई सरकारतर्फे देण्यात येत आहे या योजनेचे लाभार्थी आकाश सहारे यांच्याकडून आता आपण त्यांचा अन्भव ऐकूया

माझ्याकडे चार एकर शेती आहे

त्यामुळे मी या पीक विमा योजनेचा आभारी आहे नागपूर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री महोदयांच्या नागपूर महानगरपालिका क्षेत्रात झोननिहाय आयोजित जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रभागनिहाय समस्या ऐकन घेण्यासाठी महत्त्वाच्या समस्यांवर प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी आणि पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळण्याच्या दृष्टीने महापौर नंदा जिचकार या प्रत्येक प्रभागात जाऊन नगरसेवकांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या ऐकणार आहेत आजपासून महापौर आपल्या दारी हा उपक्रम शहरातील प्रभागांमध्ये राबविण्यात आला दौऱ्याचा शुभारंभ मंगळवारी झोनमधून झालं असून आज त्यांनी प्रभाग क्र

मनपा मुख्यालयातील डॉ पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये यासंबंधी आढावा बैठक घेण्यात आली यंदा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नागप्र महानगरपालिकेने तीन स्टार घेण्याचे ध्येय आहे यासाठी सर्वांचाच सहभाग असणे आवश्यक आहे यासंबंधी सर्व झोन स्तरावर तयारी केली जावी प्रत्येक घरातून ओला आणि स्का कचरा वेगवेगळा संकलीत करण्यात यावा याशिवाय शहरातील म्ख्य मार्गावर कुठेही कच याचे ढिग दिसू नये यासाठी काळजी घेतली जावी शहरातील मासोळी आणि मांस विक्रीच्या बाजारामध्येही स्वच्छता राखली जावी यासाठी काळजी घेतली जावी असे यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले

व्ही

विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी अजय लहाने यांनी केले आहे प्रत्येक मतदार लोकशाहीचा अभिन्न अंग आहे म्हणून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देश्याने भारत निवडणूक आयोगाने सुलभ निवडणूका हे घोष वाक्य जाहिर केले आहे त्यान्सार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये समावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणयात येत आहेत

त्याअन्षंगाने भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सूलभ निवडणूक जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन व्यापक स्तरावर प्रचार प्रसार करुन अपंग नव मतदारांचे सत्कार करुन कार्यक्रम साजरा करण्याचे निर्देश दिले

विदर्भाच्या काही भागात तापमानात घट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे

हवामानाच्या अंदाजान्सार राज्यात हवामान कोरड राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे विदर्भामध्ये नागपूर पाठोपाठ गोंदिया ब्रहमपुरी अकोला या भागात गारठा वाढला आहे